राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना याचे एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत

राज्यात अवकाळी पावसाम्ळं झालेल्या शेतीतील शेतपिकांचा नुकसान पाहण्यासाठी पाचही विभागांमध्ये केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडण्कीकरता प्रशासन सज्ज

विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील उत्पादनवाढीसाठी लाभदायक ठरणाऱ्या नागप्रात आयोजित एग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्या उद्घाटन होणार महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन्ही पक्षांनी दिले असून राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेशी आघाडी करण्याची गरज स्पष्ट केली आहे दरम्यान तीन्ही पक्ष एकत्र येतील असं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट केलं असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं समान किमान कार्यक्रम घेऊन सरकार स्थापन करण्यात आता आणखी उशीर होणार नाही असं ते म्हणाले राऊत यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली

केंद्रीय मंत्रिमंडळानं भारत पेटंट डिजाईन ट्रेडमार्क महानियंत्रक यांच्या अंतर्गत भारतीय पेटंट राजमार्ग कार्यक्रम प्रस्तावाला मंज्री दिली आहे

यामध्ये नागप्र आणि अमरावती विभागाचा न्कसान पाहणी दौरा कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ

हे केंद्रीय पथक विभागातील सर्व जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे न्कसान झालेल्या भागात भेट देणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांच्याकडून देण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं

ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस आल्यानंतर धान आणि कापूस पिकाचे अतोनात न्कसान झाले

नागपूर वाशीम अकोला नंद्रबार आणि ध्ळे इथं सात जानेवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडण्कीकरिता उमेदवारांना अॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे यानंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि जिल्हा परिषद निवडणूक अधिकारी अविनाश कातडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आयोगाच्यावतीनं अर्ज भरण्यासाठी एक लिंक देण्यात येणार आहे यावर ऑनलाईन अर्ज करता येईल त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सादर करावी लागणार आहे अर्ज भरण्याकरिता आवश्यक सर्व यंत्रणा तहसील कार्यालयात उभी करण्यात येईल अनामत रक्कमही ऑनलाईन भरावी लागेल

मतदानासाठी ई व्ही एम मशीन राहील परंत् व्ही व्ही पॅट राहणार नाही त्याऐवजी आवश्यक मेमरी चीप राहील

यू

यू

जिल्हा परिषद निवडण्कासाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन पद्धतीनेच सादर करावे लागणार आहेत आजची प्रचलित शिक्षण पदधती ही पाश्चीमात्यांचे अंधानुकरण आहे जर सनातन भारतीय शिक्षण प्रणालीदवारे पृन्हा शिक्षण दिले तर भारत लवकरच विश्वनेतृत्व करेल असा विश्वास स्प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्राचार्य शिक्षणतज्ञ रॅमन मॅगसेसे प्रस्कृत थ्री इडियट्स चित्रपटाचे खरे नायक सोनम वांगचूक यांनी व्यक्त केला

त्यांनी यावेळी शाळेत विवेकी मेंदू कारूण्यपूर्ण हृदय आणि कौशल्य प्राप्त हातांच्या विकासावर अधिक भर दिला जावा असं आग्रही प्रतिपादन केलं थोर पुरूषांच्या निर्मितीत शाळांचे योगदान या विषयावर साऊथ पाईंट स्कुल ओंकारनगर या शाळेने सनफ्लावर आणि तयाचि पब्लिकेशन यांच्या संय्क्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले होते जिल्हा वार्षिक योजनेत विविध विभागांना मंजूर निधी विहित म्दतीत खर्च करून कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती इथं दिले जिल्हा वार्षिक योजना आणि जिल्हा नाविन्यता परिषदेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते विविध विभागांच्या प्ढील वर्षाच्या प्रारूप आराखड्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली ज्या विभागांनी या वर्षीचे प्रस्ताव सादर केले नाहीत त्यांनी ते त्वरित सादर करावेत त्याचप्रमाणे पूर्ण झालेल्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र आणि कामांची यादी सादर करून संकेतस्थळावर अपलोड करावी असे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिले

शासकीय हमी भावाने कापूस खरेदी करण्यात येईल

नागपूरवरून हैदराबादकडे निघालेल्या कारला यवतमाळच्या पाटणबोरीलगत पिंपळखटी रेल्वेप्लाजवळ भीषण अपघात झाला

तर अन्य तीन जण जखमीं आहेत जखमींना उपचारासाठी आदिलाबाद इथं तातडीने हलविण्यात आले

विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रजानाची जोडधंद्याची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन उदयापासून रेशीमबाग मैदान इथं सुरू होत आहे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा एकदिवसीय परिषद चर्चासत्र असे स्वरूप असणाऱ्या अग्रोव्हिजनची तयारी आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती डॉ

मायी यांनी दिली प्रदर्शनाचे उद्घाटन द्रपारी तीन वाजता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते होईल एग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मन्ष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत शेतकरी शेती तज्ज्ञ कृषी प्रेमी अशा एकूणच मांदियाळीसाठी दहा हजार चौरस मीटर जागेवर प्रदर्शनाचे डोम मोठ्या उपकरणांसाठी चार हजार चौरस मीटरचे ओपन हँगर उभारण्यात आले आहेत कार्यशाळांमध्ये ऊस उत्पादन वाढिचं तंत्रज्ञान दुग्ध व्यवसाय फुल शेती संत्रा शेती सिंचन कृषी वित प्रवठा सेंद्रिय शेती जल व्यवस्थापन अशा अनेक विषयांचा समावेश आहे नाबार्डसह इतर बँका आणि कृषी विषयक सरकारी विभागांचा एग्रो व्हिजनमध्ये प्रामुख्यानं सहभाग आहे